देशविदेशातून आलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त संशोधकांसह त्वेर प्रसिद्ध संशोधक धोरणकते युवा संशोधक आणि विद्यार्थ्यांसह तीस हजार प्रतिनिधींना यावेळी प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत भविष्यातील भारतः विज्ञान आणि तंत्रज्ञान या संकल्पनेवर आधारीत हे परिषद आहे दरवर्षी होणाऱ्या या परिषदेत देश विदेशातील मान्यवर विचारमंथन करतात

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अधिक चांगल्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य संस्थेचं पुनर्गठन करून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली केंद्रीय आरोग्य मंत्री या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत दिली या निर्णयामुळे या योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्याच्या दृष्टीनं गतिमानतेनं निर्णय घ्यायला मदत होणार आहे स्वातंत्र्यसैनिक गांधीवादी विचारवंत न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचं काल रात्री उशीरा वार्धक्यानं निधन झालं

नागपूरातल्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला नागपूरमध्ये अंबाझरी घाट श्वे त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत त्यापूर्वी त्यांचा पार्थिव देह सर्वोदय आश्रम अं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे धर्माधिकारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणूनही काम पाहिलं प्रखर व्याख्याते आणि लेखक असलेल्या चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी विविध विषयावर पुस्तक लिहिली भारत सरकारच्या पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं धर्माधिकारी यांच्या निधनानं एक तत्वनिष्ठ व्यक्तीमत्त आणि नव्या पीढीचा मार्गदर्शक हरपला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी धर्माधिकरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे ख्यातनाम क्रिकेट प्रशिक्षक स्माकांत आचरेकर यांच्या पार्थिव देहावर मुंबईत आज अंत्यसंस्कार होणार आहेत क्रिकेटपट् सघिन तेंडूलकर महापौर विधनाथ महाडेधर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आचरेकर यांच्या पार्थिक देहाचं अंत्यदर्शन घेतलं

सचिन तेंड्लकर प्रविण आमरे अजित आगरकर यांसारख्या क्रिकेटपटूंना घडवण्यात आचरेकर सरांचा मोठा वाटा होता याची दाखल घेऊन आचरेकर यांना पदमश्री द्रोणाचार्य यांसारख्या प्रस्कारानं गौरवण्यात आलं आचरेकर यांच्या निधनाने भारतीय क्रिकेट क्षेत्राला उत्तमोत्तम खेळाडूंची देणगी देणारा एक श्रेष्ठ प्रशिक्षक हरपला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी श्रद्वांजली वाहिली आहे आचरेकर यांचा शिष्य सचिन तेंडुलकरनंही त्यांना श्रद्वांजली वाहिली आहे आचरेकर सरांसारख्या गुरुचं आपल्या जीवनात मोठं योगदान असून ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या शोकभावना ट्विटरवरून व्यक्त केल्या

रमाकांत आचरेकर यांनी फक्त महान खेळाडूच तयार केले नाहीत तर त्यांना माणूसकीची पण शिकवण दिली अशा शब्दात भारतीय क्रिकेट नियामक मंडळान आचरेकर यांना श्रद्वांजली वाहिली आहे जागतिक स्तरावरील मंदीमुळे देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे शेयर बाजारात आज नकारात्मक वातावरण होतं